नीती आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नीती आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीला व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत कृषी पायाभूत सुविधा उत्पादकता मनुष्यबळ विकास तळागाळापर्यंत सेवा सुविधेचा पुरवठा आणि आरोग्य आणि पोषण या विषयांवर चर्चा करण्यासाठी विविध अधिकाऱ्याबरोबर प्रथमच लडाख सहभागी होणार आहेत

पंतप्रधान केरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केरळमधल्या ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण योजनाचं उद्घाटन झालं या योजना केरळच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला

अत्याधुनिक व्हीएससी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला देशातील हा पहिला हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट कन्व्हर्टर आहे

देशात हरित उर्जेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले

भारत चीन भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो इथं ही चर्चा होणार आहे पॅनगॉंग तलावावरील सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रीयेनंतर प्रथमच ही चर्चा होत आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी बीजिंगमध्ये माध्यमांना सांगितले की दोन्ही देशाचे लष्करी अधिकारी संवाद साधत असून भारत हा एक महत्त्वाचा शेजारी आहे आणि स्थिर संबंध प्रस्थापित करणं हे लोकांच्या हिताचे आहे

मात्र आज होणा या चर्चेशी याचा काहीही संबध नसल्याचं च्रनयिंग यांनी म्हटलं आहे

एक दिवसात करण्यात आलेलं हे सर्वाधिक लसीकरण आहे

अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव डॉ मनदिप भंडारी यांनी दिली

या देशांची काल दूरदृष्य प्रणालीच्या माद्यमातून बैठक झाली त्यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनांत ही माहिती देण्यात आली आहे

कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात एकत्र आलेल्या गावी ही संघटना जागतिक आरोग्य संघटना आणि साथरोग नियंत्रण महागठबंधन यांनी एकत्रित कोव्हॅक्स कार्यक्रम तयार केला आहे

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काल ट्वीट संदेशातून याबाबत माहिती दिली हवामान बदलाच्या संकटाविरोधातल्या लढाईचा हा महत्त्वाचा दिवस असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अमेरीकेने या आधीच प्रयत्न सुरू केले असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं आहे

गेल्या वर्षी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली होती पासपोर्ट देशभरांत पारपत्रांच्या सेवांसाठी अर्ज करताना आता डीजीलॉकर या डिजीटल सुविधेचा वापर करता येणार आहे केंद्रिय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भातील नव्या योजनेची सुरुवात केली डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची लिंक देऊन पारपत्रांसाठीच्या सेवांचा लाभ अर्जदाराला मिळणार आहे कागदविरहित कामकाजाला चालना देण्यासाठी डिजीटल इंडीया अंतर्गत नागरिकांना डिजीटली सशक्त बनवण्याच्या आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशानं डिजीलॉकर या सुविधेची सुरुवात सरकारद्वारे करण्यात आली आहे

आयएनएस प्रलय हे संपूर्ण भारतीय बनावटीचे प्रबळ या गटातील क्षेपणास्त्र वाहक जहाज आहे भारत आणि अबू धाबी दरम्यानचे द्विपक्षीय संबंध संरक्षण क्षेत्रांतल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीनंतर सुदृढ होत आहेत

त्यावेळी या संबंधांना नव्याने चालना मिळाली

वेणूधर रेड्डी यांनी नुकताच आकाशवाणी वृत्तविभागाच्या प्रधान महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला

या नियुक्तीआधी रेड्डी यांच्याकडे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सहसचिवपदाची जबाबदारी होती याशिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शनमधे विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे जम्मू आणि काश्मिर जम्मू आणि काश्मिर पोलीसांनी लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली अबिद वझा आणि शबीर अहमद गोजर अशी त्यांची नावं असून बंदिपुरा इथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या हस्तकांनी बंदिपुरा इथ भारतीय सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला करण्याची जबाबदारी या दोघांवर सोपवली होती अशी माहिती पोलीसांनी दिली पुढील तपास सुरु आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार